या सप्ताहाचा उपयोग वर्षभर व्हायला हवा तसंच पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेचाही सन्मान करायला हवा असंही ते म्हणाले राज्यात सिंधूदर्ग जिल्ह्यात सर्वात कमी रस्ते अपघात आणि जीवितहानी होणं हे अभिनंदनीय असून उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण विभागाच्यावतीनं राज्यात रस्ते अपघात प्रमाण कमी करण्यासाठी सिंधुदुर्ग पॅटर्न नावाने उपक्रम राबवणार असल्याचं मत जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं

मोबाईलवर बोलत वाहन चालवणाऱ्या व्यक्तींच लायसन रद्द व्हावं त्यांच्यावर अदखल पात्र गुन्हा दाखल व्हावा असा नवीन कायदा आणत आहोत अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी यावेळी दिली जिल्ह्यात सुरु असलेल्या महामार्गाचं काम वेगानं सुरु आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणं चुकीचं असल्याची टीकी शिवसेनेचे खासदार संज राऊत यांनी केली आहे दिल्लीतल्या भाजपा कार्यालयात प्रकाशित झालेल्या आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाबाबत महाराष्ट्रात अनेक स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत त्या पार्श्वभूमीवर आज सकाळी वार्ताहर परिषदेत संजय राऊत यांनी भूमिका मांडली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे मात्र शिवाजी महाराजांशी त्यांची तुलना करणे हा महाराष्ट्राचा आणि छत्रपतींचा अपमान आहे असंही ते म्हणाले याप्रकरणी भाजपानं आपली भूमिका स्पष्ट करावी तसंच शिवरायांच्या भाजपावासी वंशजांनीही या घटनेचा निषेध करुन राजीनामे द्यावेत असं आवाहन राऊत यांनी केलं

या पुस्तकाच्या लेखकानं जाहीर माफी मागावी

त्यात वाशिम पंचायत समिती अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव असून रिसोड सर्वसाधारण महिला मालेगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग मंगरुळपीर सर्वसाधारण कारंजा लाड सर्वसाधारण महिला मानोरा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला अशी आरक्षणं राखली आहेत

समाजवादी पार्टीनं एनआरसी आणि सीएए कायद्याच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्रभर रॅली काढली आहे

मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये पामतेलाचे उत्पादन कमी झाल्यानं त्याचा परिणाम सोयाबीन आणि शेंगदाणा तेलावरही झाला आहे अहमदनगर इथं गांजाची वाहतूक करताना पकडलेल्या आरोपीनं आज जिल्हा रुग्णालयातून पलायन केलं